दरम्यान मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मज्रांची संख्या त्यांच्यासाठीची निवासी शिबीरं तसंच कामगारांच्या समुपदेशनासाठी केलेल्या उपायांची माहिती दोन आठवड्यात देण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे दरम्यान येत्या पाच मे पर्यंत फक्त आवश्यक खटल्यांची सूनावणी करण्यात येणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

पवार यांनी याबाबत सर्व पालकमंत्र्यांना आज पत्रं जारी केली धान्यवाटप लाभार्थ्यांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण करावं असं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे

ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असून जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे महागाईचा दरही खाली येत असून या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत तो चार टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे अन्य देशांच्या तूलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं दास यांनी नमूद केलं दरम्यान बँकांनी आताच्या परिस्थितीत लाभांश वाटप करू नये अशी सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे

मात्र पॅरासिटामोलच्या एक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस सक्रिय औषधी घटकांवरची निर्यातबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या किन्ही गावातल्या धनश्री मोरे यांच्या आईसाठी या हेल्पलाईनद्वारे घरपोच औषध मिळाली त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले

वैजाप्र कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्जंतुकीकरण कक्षही स्थापन करण्यात आला

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू चिखले शिगाव भागातल्या अनेक गाव पाड्यांमध्ये सध्या चोर आले असल्याच्या अफवा पसरत असून या दरम्यान काल रात्री दाभाडी खानवेल मार्गावर नाशिक कडून येणाऱ्या वाहनातील प्रवाशांची विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून दगड आणि इतर साहित्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची ही नासधूसही करण्यात आली असल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी करू नका सामाजिक अंतर पाळा असं आपण जमावाला सांगितलं मात्र जमावानं आपल्याला धमकी दिली आणि नंतर रात्री आपली गाडी जाळल्याचा आरोप या परिचारिकेने केला आहे पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप या परिचारिकेनं केला आहे